सिडको भूंबंड गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलट्यार

आषाढी वारी सुरू तुकाराम महाराजांची पालखी निघाली आज माउलींचं प्रस्थान अधिवेशन विधानसभा सिडको भूखंड गैरव्यवहार प्रकरणावरून काल विघानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विरोधकांवर पलटवार केला या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली त्यावर कोयना प्रकल्पग्रस्ताना या जमिनींचं वाटप आघाडी सरकारच्या काळात म्मालं होतं त्या जमिनींच्या व्यवहाराबाबतचे अधिकार आधीच्या सरकारांनीच जिल्हाधिकाऱ्यांना दिले त्या काळातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांचे राजीनामे पूर्वलक्षी प्रभावानं मागणार का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला या व्यवहारांचा मुख्यमंत्री किंवा महसूलमंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंध नाही तरीही संशयाला जागा राहू नये म्हणून सिडको भूबंड प्रकरणासह इतर दोनशे प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्यातील प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याबाबत समग्र धोरण तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं विद्यानपरिषदेत काल राज्य सरकार कापूस उत्पादक शेतकऱयांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत विरोधकानी गोंधळ केला त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं

या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया आता पूर्वीप्रमाणेच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीनं राबवण्यात येणार असल्याचं निवेदन उज्ज्व आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केलं अभ्यासवर्ग प्रशासकीय व्यवस्था याणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून लोकशाही व्यवस्था सुरू असून ती रुजविण्यासाठी लोकशाहीचे सेवक म्हणून तरुणांनी या व्यवस्थेमध्ये सहभागी व्हायं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं

उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता भाजपकडून महादेव जानकर भाई गिरकर राम रातोळीकर रमेश पाटील वाणि निलय नाईक यांनी काल उमेदवारी अर्ज भरले या पाच जणांव्यतिरिक्त भाजपनं पृथ्वीराज देशमुख यांनाही रिंगणात उतरबलं आहे त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे काँग्रेसकडून शरद रणपिसे आणि डॉ वजाहत मिर्झा यांनी शिवसेनेकडून वनिल परब आणि मनीषा कायंदे यांनी तसंच शेकापचे जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी दिली आहे

तिथल्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सुरक्षा व्यवस्था आणि विविध विकासकामांची माहिती घेतली जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा पहिला दौरा आहे राजनाथ सिंह काल अमरनाथ गुहेलाही भेट देणार होते मात्र खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा काल दुसर्या दिवशीही स्थगित करण्यात आली

तुकाराम महाराज यांच्या पालखीने काल भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले ऐकुयात या विषयीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून एकीकडे इतके दिवस पावसानं बोढ़ दिली असली तरी वारकर्यांच्या मनातली विठ्रायाची ओढ मात्र तसूभरही कमी झाली नसल्याचा प्रत्यय काल देहूनगरीत आला टाळ मूदंगाचा गगनाला भिडलेला आवाज अन इंद्रायणीसारख्याच दुथडी भरून वाहणारया भक्तिच्या महापुरात जगदगुरू संत तुकोबांच्या पालबीनं काल देहहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं

दुपारी संभाजी महाराज देहुकर यांच्या काल्याच्या किर्तनानंप्रत्यक्ष प्रस्थान सोहळा रंगत असतानाच देऊळवाड्यात वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या शिस्तबद्ध खेळांनी भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं चारच्या सुमारास पालबी मंदिराच्या मुख्य सभामंडपातून बाहेर पडल्यावर एकच जल्लोष झाला पावसाच्या हलक्या सरी झेलतच पालखीनं मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली अन पालखी देऊळवाड्यातून निषून इनामदार वाडयात विसावली

इंद्रायणीचा तीर विठुरायाच्या गजराने दुमदुमून गेला वाहे टाळ मृदंगाच्या नादानं अवघं वातावरण भक्तिमय झालं आहे या पालखी सोहळ्याच्या नियोजनाविषयी अधिक जाणून षेऊ आमच्या प्रतिनिधीकडून

त्याचवेळी समाधी मंदिरात माउलींना पोशाखाचा कार्यक्रम होईल

महाद्वारातून पालबी सोहळयानं प्रस्थान ठेवल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन रात्रीच्या मुक्कामासाठी हा सोहळा नवीन दर्शनमंडपात विसावेल उद्या सकाळी आरती झाल्यानंतर पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे

वाशीम बैठक वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार तिबार पिकं घेण्यासोबतच त्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यात अपूर्णावस्थेत असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले नागपूर इथं वाशिम जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते गाळ यवतमाळ जिल्हयात बहुतांश धरणं जानेवारी फेब्रवारीतच कोरडी होण्यास सुरूवात झाली होती या संकटाचं रुपांतर संधीत करण्याच्या प्रयवांचा हा वृत्तांत

अनेक स्वयंसेवी संस्थांचा या कामातला बाटा मोठा आहे

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणा या निळोणा आणि चापडोह तलावातला गाळ निघाल्यामुळे पाणीसाठ्यातही वाढ होणार आहे

दरम्यान या गुन्ह्यात आणखी काही आरोपींची नावे पुढे थाली याहेत

दुर्घटना जुहू मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाला तर एकाला किनाऱ्यावर तैनात जीवरक्षकांनी वाचवलं काल संध्याकाळी ही दुर्घटना घडली पाऊस गेल्या तीन दिवसांपासून रवागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आल्यानं बाजारपेठेत पाणी भरलं आहे मुंबई गोवा महामार्गावरच्या पुलावर जगबुडी नदीच्या पुराचं पाणी आलं आहे

रायगड जिल्ह्यात काल महाड जवळ केंबुर्ले घाटात दरड कोसळल्यानं मुंबई गोवा मार्गावरची वाहतुक काही काळ ठप्प ज्ञाली होती कोल्हापूर जिल्ह्याच्या गगनबावडा शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यांत आणि इतरत्र काल जोरदार पाऊस झाला नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन राजारामसह नऊ बंधारे पाण्याखाली गेले पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली

संततघार पावसामुळे कास धरण काल पूर्ण क्षमतेने भरलं नांदेड जिल्ह्यातही सर्वदूर समाधानकारक पाऊस होत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे

काल राज्याच्या सर्वच भागात पावसानं हजेरी लावली कोकणात त्याचा जोर जास्त होता वाज वाणि उद्याही राज्यात सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे